त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं अस आवाहन करत आहोत स्रक्षित राहा आणि कोरोंना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ तातडीनं घेण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य योजनेतून निधी दिला जाईल असं जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं

विकेंड लॉकडाऊन ला प्णेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जावडेकर यांनी पुण्यातील नागरिकांना धन्यवाद दिले आहेत कोविड बैठक कोविडचं अनर्थचक्र थांबवायचं असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील लोकांच्या जीवाला पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत झालेल्या ऑनलाईन बैठकीत सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्वपक्षांनी एकमुखानं याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावं आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं विरोधी पक्षाच्यानेत्यांनी केलेल्या सूचनांनुसार रेमडेसिव्हीर उपलब्धता चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणं प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील एकनाथ शिंदे जयंत पाटीलराजेश टोपे अमित देशमुख तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसं तोंड देत आहे त्याची माहिती दिली

खंडणी विरोधी पथकाचे राजकुमार कोथमिरे यांनी ही माहिती दिली

काळाबाजार रेमडसिविर या इंजेक्शनचा बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून याचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना पिंपरी चिंचवड मध्ये आज अटक करण्यात आली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

रेमडेसिव्हिर प्रणे जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी औषधांच्या द्रकानांसमोर रुग्णांच्या नातेवाइकांना रांगा लावाव्या लागत आहेत तसंच या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे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 गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता रुग्णालयांनाच ही जबाबदारी देण्यात आली आहे असं औषध विभागानं स्पष्ट केलं आहे दरम्यान रेमेडिसिवीर इंजेक्शनची संपूर्ण वितरण व्यवस्था अन्न आणि औषध प्रशासनाकडे सोपवावी अशी मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी संबधित विभागाचे मंत्री डॉ

आता राज्यभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी नागरिकांच्या मनात त्याबाबत अनेक गैरसमज आहेत ते दूर करून लस टोचून घ्या या विचाराचा डोस देत ब्लडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक राजेश कोगदे याबाबत अगदी अनोख्या पद्धतीनं जनजागृती करत आहेत

याबाबत ऐक्या अधिक माहिती राजेश कोगदे यांच्याकडून

तव्हा प्रत्येक नागरिकाला या लसीबद्दल ची माहिती व्हावी हि लस कोणासाठी आहे क्ती वर्षावरील व्यक्तिंसाठी आहे तर या बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने मी प्रयत्न केलेला आहे

संचारबंदी सोलाप्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कडक संचारबंदीला काल चांगला प्रतिसाद मिळाला रस्त्यावर सकाळपासूनच वाहनाची वर्दळ कमी होती द्काने बंद असल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट दिसुन येत होता

संचारबंदी जालना जालना जिल्ह्यातही वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन पाळण्यात आला